मोदी यांनी आज नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या शिरतींचं ऑनलाईन माध्यमातून उद्वाटन केलं त्यावेळी ते बोलत होते संसदेच्या नव्या संरचनेत भारताच्या युवा विचारांचं प्रतिबिंब दिसत असल्याचं ते म्हणाले

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते

नवी दिल्लीत डॉक्टर बी

या िरती पर्यावरणपूरक असून त्यात एल ईडी लाईटसचा वापर पावसाचं पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आणि सौर ऊर्जा यंत्रणेची सोय उपलब्ध करून दिली आहे कोरोनाच्या प्राद्भावामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या राज्यातल्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग काही जिल्ह्यांमध्ये आज सुरु झाले कोरोनाबाबतच्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असून मुंबई महानगरपालिका क्षेत्र नाशिक पुणे पिंपरी चिंचवड तसंच अन्य काही महापालिका क्षेत्रातल्या शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचं शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यात पालकांची संमती पत्र घेऊन आज सुरू झालेल्या शाळांमधे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावली

वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग वर्ग आज पासून सुरू झाले असून शासनाच्या सर्व सूचनांचं पालन करत शाळांमधे शिकवणीला सुरुवात झाली उस्मानाबाद जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत आज सुरु झाले सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या उस्मानाबाद शहरातल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती आढळून आली कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्यानं हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतच्या शाळांचे वर्ग वसतीगृह आश्रमशाळा आजपासून सुरु होणार नाहीत याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल संध्याकाळी दिले

लातूर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व शाळा आज सुरू झाल्याचं माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकरंडे यांनी सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत मात्र जिल्ह्यात पैठण खल्या जिल्हापरिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचं दिसून आलं राज्यात पुन्हा टाळेबंदी लावायची नसल्यामुळे नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधत होते मास्क न घालता फिरणारे लोक तसंच अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली

गर्दी करत आहेत अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो

आज महाराष्ट्राची रुण संख्या कमी आलेली आहे हे कमी करण्यामध्ये जशी या यंत्रणेची मेहनत आहे तसंच आपलं सहकार्य सुद्धा आहे पण एका ह्या वळणावरती कोणत्या दिशेला जायचं ते आपल्याला ठरवावं लागेल

वस्तीन येईल तेंव्हा येईल परंतू आपल्याला आपल्या हालचाली वरती नियंत्रण आणणं आत्ताच आणणं हे फार गरजेचं आहे स्वतहून या कोरोनापासून दोन नव्हे चार होत लांब राहता येईल तेव्हढा प्रयत्न आपण केला पाहिजे परवाची कार्तिकी एकादशी भाविकांनी गर्दी न करता साधेपणानं भक्तिभावानं साजरी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

देशात आरोग्याबाबतच्या पायाभूत सुविधांमधली वाढ केंद्रसरकारच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच डॉक्टर्स परिचारक आणि आरोग्य सेवकांचे परिश्रम यामुळे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे

महाराष्ट्रासह दिल्ली गुजरात आणि आसाममधल्या कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल या राज्यांनी सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत कोरोना महामारीच्या पार्बभूमीवर केलेलं व्यवस्थापन तसंच मृतदेहांच्या अयोग्य हाताळणीसंदर्भात न्यायालयानं स्वतःडून दखल घेत आज सुनावणी केली त्यावेळी न्यायमूर्ती अशोक भुषण यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं हे निर्देश दिले या राज्यांमधे कोरोनाविषयक स्थिती गंभीर झाल्याबद्दल न्यायालयानं खडे बोलही सुनावले या चारही राज्यांनी आपल्या स्थितीदर्शक अहवालात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या उपाययोजना भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून आखलेल्या उपाययोजना आणि कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून हवी असलेली मदत याविषयी तपशीलवार माहिती सादर करावी अशा सूचनाही न्यायालयानं केल्या आहेत भाजपा आज राज्यभरात वीज देयक होळी आंदोलन करत आहे टाळेबदीच्या काळातली वीज देयक माफ करण्याचं आश्वासन मोडून महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत असल्याचं भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे उस्मानाबाद क्रि जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयापुढं हे आंदोलन केलं राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत वीज देयकांची होळी आंदोलकांनी केली धुळ्यात माजी संरक्षण राज्य मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं तर गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी क्वें भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी करुन राज्य सरकारचा निषेध केला वाशिम धिं भाजपाचे राज्य महासचिव राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक महावितरण कार्यालयासमोर विज बिल होळी आंदोलन केलं वीज देयकांसदंभात आश्वासन देऊनही राज्य सरकारनं कुठलीही सवलत दिली नाही असं सांगत विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे ते आज औरंगाबाद कें वार्ताहर परिषदेत बोलत होते कोविडची दुसरी लाट शक्यतो येवूच नये मात्र सध्या रुग्ण नसलेली कोविड केंद्रं बंद न करता यंत्रणा सज्ज ठेवीली अशी सूचना त्यांनी केली औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातले भाजपाचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांचा आणि भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

मात्र मूळ देयकात आणि औद्योगिक ग्राहकांच्या यादीत फेरफार झाला असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे या संदर्भात महापालिकेचे विद्युत अभियंता अमरसिंह वसंतराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून एक पतसंस्था बँक अधिकारी कर्मचारी आणि महावितरणचा एक कंत्राटी कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान सीमेवर वीरमरण आलेले सैनिक हवालदार संग्राम पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात निगवे खालसा या त्यांच्या मूळ गावी लष्करी त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात हवालदार संग्राम शिवाजी पाटील हुतात्मा झाले होते गेल्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या बहिरेवाडी गावातले शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार झाले होते

मात्र ही माहिती पूर्णतः खोटी आणि निराधार असल्याचं पत्र सुचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे रेल्वे सेवा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असं रेल्वे मंत्रालयानं कळवलं असल्याचं पत्र सुचना कार्यानयानं म्हटलं आहे